राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद मोदी यांच्यासह काही सदस्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील बिमस्टेक देशांचे सर्व प्रमुख या शपथविधी सोहळ्यात सहभागी होणार असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी दिली या सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी बांग्लादेशचे राष्ट्रपती मोहम्मद अब्द्रल हामिद यांचं काल नवी दिछीत आगमन झालं याशिवाय म्यानमार भूतान किर्गिजस्तान नेपाळ थायलंडच्या राष्ट्रप्रमुखांचं आज आगमन होणार आहे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्री आणि राज्यपालांनाही आजच्या समारोहाला आमंत्रित करण्यात आलं आहे

राज्यस्तरीय बँकर्स समितीची काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली गेल्या वर्षी पीक कर्जाच्या उद्दिष्टाच्या केवळ चोपन्न टक्केच कर्जं वितरीत झाल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली बँकर्स समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची बँकांनी अंमलबजावणी करणं अपेक्षित आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं केंद्र शासनाच्या मुद्रा बँक प्रधानमंत्री जनधन योजना अटल पेन्शन योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना यासारख्या योजनांच्या पत प्रवठ्यात वाढ करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या क्रषिमंत्री चंद्रकांत पाटील वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासह विविध विभाग आणि बँकांचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते

आतापर्यंत दिव्यांग व्यक्तींसाठी तीन टक्के आरक्षण लागू होतं

यानिर्णयाचा बेरोजगार दिव्यांग व्यक्तींना लाभ होईन असं महाराष्ट राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक आठवले यांनी सांगितलं दरम्यान राज्यात दिव्यांग धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी दिव्यांग हक्क आयोगाची स्थापना केली जाणार असल्याची माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय विभागाचे मंत्री राजक्मार बडोले यांनी काल मुंबईत दिली दिव्यांगांसाठी गठित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य सल्लागार मंडळाची बैठक काल झाली त्यावेळी ते बोलत होते दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगिण विकासाच्या उद्देशानं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय विभागानं नव्यानं धोरण निश्चित केलं आहे यात दिव्यांगांना शिक्षण उत्तम आरोग्य रोजगार आणि कौशल्य विकास साधण्यासाठी विविध उपाययोजना केल्या असल्याचं त्यांनी सांगितलं

काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली होती लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर मनसेला आघाडीत घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत निवडणुकीतल्या पराभवानंतर काल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीची मंथन बैठक झाली या बैठकीत विधानसभा निवडणुकीत मनसेला बरोबर घ्यावं असा सूर महाआघाडीच्या नेत्यांचा होता

येत्या श्क्रवारी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा होत आहे यापार्श्वभूमीवर मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात ते काल बोलत होते राज्यातल्या आठशे चार आरोग्य संस्था आणि दोन हजार सातशे पंचावन्न शाळा तंबाख्रमुक्त करण्यात आल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं

भारतीय औषधी परिषद फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियानं या पदवीधारकांना नावाआधी डॉक्टर शब्दप्रयोग करण्यास परवानगी दिली आहे या संदर्भात आयएमएनं केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि भारतीय वैद्यकीय परिषदेला एक पत्र लिहिलं आहे औषध निर्माण शास्त्रज्ञ हा कायम औषधनिर्माण शास्त्रज्ञच राहतो तो डॉक्टर हे नाव लावू शकणार नाही अस आयएमएनं या पत्रात नमूद केल आहे

एक वर्षासाठी ही नियुक्ती असेल याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात लोककवी वामनदादा कर्डक अध्यासन केंद्राचं उद्धाटन काल जेष्ठ विचारवंत डॉ सागर जाधव यांच्या हस्ते झालं यावेळी जाधव यांनी वामनदादांच्या कार्याचा गौरव करत महाप्रूषांवर भाष्य करणारे वामनदादा हे एकमेव महाकवी असल्याचं सांगितलं

आंबेडकरांचे तत्वज्ञान गीतांमधून सांगण्यासाठी वामनदादा यांनी आयुष्य झिजवलं असल्याचं जाधव यांनी सांगितलं

लातूर इथं श्रीमती गुणवंतीबेन ठक्कर सेवाभावी संस्थेचा यंदाचा राष्ट्रीय न्यायगौरव पुरस्कार देसाई यांना प्रदान करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या स्त्रियांच्या शिक्षणाबरोबरच त्यांची सुरक्षा आरोग्य यावरही लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली

इंग्लंडच्या राजघराण्याच्या उपस्थित काल पार पडलेल्या शानदार सोहळ्यानं या स्पर्धेला सुरूवात झाली इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यामध्ये आज लंडन इथं पहिला सामना होणार आहे हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता सुरु होईल या स्पर्धेतला भारताचा पहिला सामना पाच जून रोजी दक्षिण अफ्रिकेविरुध्द होणार आहे

या आंदोलनाची दखल घेऊन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी जप्तीचे आदेश जारी केले आहेत

पक्षानं बोर्डे यांच्या नियुक्तिची शिफारस केली होती आचार संहिता संपताच काल महापौर नंदक्मार घोडेले यांनी त्यांच्या नियुक्तीचं पत्र माहापालिका आयुक्त डॉ विनायक निप्ण यांना पाठवलं आहे

या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसनं दिला आहे

मृत सर्वजण बदापूर इथले रहिवासी आहेत गेवराई तालुक्यातल्या माळी पिंपळगाव इथं ते लग्नासाठी जात होते

ज्योती सोनवणे असं या महिलेचं नाव असून मंगळवारी रात्री साडे अकरा वाजता ही घटना घडली

हा कारागीर पश्चिम बंगालचा रहिवासी आहे दुकानात येणाऱ्या ग्राहकांसाठी विविध प्रकाराचे सोन्याचे दागिने बनवण्यासाठी रमेश रेवणकर या सोनारानं या कारागिराला सोनं दिलं होतं